परभणी इथल्या काही कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी केली नसल्यानं अशा शेतकऱ्यांचा कापूस खरेदी न करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले होते याविरोधात शेतकऱ्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे शासनाच्या कापूस खरेदीबाबत शेतकऱ्यांना तक्रार असल्यास त्यांना आपल्या सातबाऱ्यासह खंडपीठात दाद मागता येईल असंही न्यायालयानं म्हटलं आहे शासनानं जाहीर केलेल्या आधारभूत किमतीपेक्षा कमी दरानं कापूस खरेदी करणाऱ्या व्यापारी आणि एजंटांवर शासनानं कारवाई करावी असे आदेशही खंडपीठानं दिले आहेत याचबरोबर कापूस खरेदीसंदर्भात राबवल्या जात असलेल्या प्रक्रियेबाबत न्यायालयाला माहिती देण्याचे आदेश खंडपीठानं सरकारला दिले आहेत

मुंबईत कृषी खरीप हंगाम कामांचा द्रदृष्यसंवाद प्रणालीद्वारे त्यांनी काल आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते पिक कर्ज मिळत नसल्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाही याबाबत काळजी घेण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली बी बियाणे तुटवडा पडू देऊ नका तसंच बोगस बियाणाच्या प्रकारात कडक शिक्षा होईल या द्रष्टीनं प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी बैठकीत दिले

बंगालच्या उपसागरावर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यानं मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात किनारपट्टीच्या भागात पावसाची शक्यता असल्याचं या व्त्तात म्हटलं आहे दरम्यान मराठवाड्यातही काही भागात पुढच्या दोन दिवसांत पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे

त्याचबरोबर आजाराचा संसर्ग आणि मृत्यू दर वाढणार नाही यासाठी त्वरीत चाचण्या करण्याबाबत उपाययोजना करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत

या दहा राज्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे टाळेबंदीत शिथिलता देण्याच्या आणि निर्बंध कमी करण्याच्या पार्श्वभूमीवर आगामी महिन्यांसाठी संभाव्य आराखडा तयार करण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या लोकसंख्येची अधिक घनता असलेल्या शहरी भागात कोरोना विषाणूच्या होणाऱ्या संसर्गासह विविध विषयांवर चर्चा झाली आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार औरंगाबाद शहरात महानगरपालिकेनं ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी सुरु केली आहे या कामासाठी एकोणीसशे शिक्षक नेमण्यात आले आहेत दरम्यान केंद्र सरकारने राज्याचे प्रभारी अधिकारी म्हणून कुणाल कुमार यांची नियुक्ती केली आहे ते आज औरंगाबाद शहरातल्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून आढावा घेणार आहेत

सय्यद सैफ सय्यद असद आणि अक्रमखान अयाजखान अशी या दोघांची नावं आहेत दसऱ्या मजल्यावरच्या खोलीत असलेल्या या दोघा कैद्यांनी रविवारी रात्री खिडकीचे गज वाकवून चादरीच्या सहाय्याने खाली उतरून पलायन केलं सुरक्षा व्यवस्थेवर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला मात्र अंधाराचा फायदा घेऊन हे दोघे पसार झाल्याचं मध्यवर्ती कारागृहाकडून सांगण्यात आलं या दोन्ही कैद्यांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका कर्मचाऱ्याला कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलं असून नियंत्रण अधिकाऱ्याविरोधात विभागीय चौकशीचा प्रस्ताव देण्यात आला आहे

यामध्ये औरंगाबाद शहरातल्या पीर बाजार इथं आठ सिडको एन नाईन संत ज्ञानेश्वर नगर इथं पाच सातारा परिसरात तीन चिकलठाणा सादाफ कॉलनी कटकट गेट विद्या निकेतन कॉलनी मिल कॉर्नर आणि अन्य भागात प्रत्येकी दोन रुग्ण आढळले शिवशंकर कॉलनी बौद्ध नगर पोलिस क्वार्टर तिसगाव भोईवाडा पद्मप्रा फाजलपुरा मोहनलाल नगर सिडको एन ननाईन रेणुका माता मंदिर न्यू हनुमान नगर मजनू हिल दमडी मोहल्ला ज्युबली पार्क गारखेडा परिसर जवाहर कॉलनी प्रंडलिक नगर भोईवाडा शिवाजी नगर सेंट्रल नाका बायजीप्रा एन फोर सिडको कैलास नगर आणि गणेश नगर या भागात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे जिल्ह्यात पंढरपूर इथं चार देवशी पिंपळगाव गंगापूर सावरखेडा आणि सोयगाव इथंही प्रत्येकी एक रुग्ण आढळल्याचं व्रत्त आहे

दरम्यान औरंगाबाद शहरात काल कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला

यामध्ये बाधितांमध्ये जालना शहरातल्या बालाजी नगरमधले सात मोदीखाना भागातले दोन गुडलागल्ली सरस्वती मंदिर इथं प्रत्येकी एक तर जालना तालुक्यातल्या बेथल आणि अंबड तालुक्यातल्या सोनपिंपळगाव इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे

बीड जिल्ह्यात काल आणखी सहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली

दरम्यान बीड जिल्ह्यात काल एका बाधित रुग्णाचा मृत्यू झाला

दरम्यान शहरात काल एकाच वेळी नऊ रुग्ण कोरोना विषाणू वर मात करून घरी परतले या व्यक्तींचं महापौर विक्रांत गोजमगुंडे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार आयुक्त देविदास टेकाळे यांनी पुष्प देवून अभिनंदन केलं यावेळी उपस्थितांनी त्यांच्यावर पुष्पव्रष्टी देखील केली हिंगोली जिल्ह्याच्या कळमन्री तालुक्यात जांब इथं एक बाधित रुग्ण आढळून आला यामुळे जांब हे गाव प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे

दरम्यान जिल्ह्यात काल पाच रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली

सध्या अशी पूर्तता करणाऱ्या वाहनांना ही अतिरिक्त पट्टी असेल पेट्रोल डिझेल आणि गॅस यापैकी कोणत्याही इंधनावर चालणाऱ्या वाहनांना हा एक सेंटीमीटर रुंदीचा स्टीकर लावावा लागणार आहे

जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते काल या प्रयोगशाळेचं उद्घाटन झालं बीड जिल्ह्यातल्या संशयितांचे नम्ने आतापर्यंत लातूरच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात येत होते मात्र कालपासून कार्यान्वीत झालेल्या या प्रयोगशाळेत बीड सह आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या कोरोना संशयित रुग्णांच्या नमन्यांची तपासणी करता येईल कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी याची मदत होईल असा विश्वास मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला जिल्हाधिकारी राहुल रेखावार आ संजय दौंड यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते

चिकलठाणा औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या या रुग्णालयात अडीचशे खाटांची व्यवस्था असेल या रुग्णालयासाठी साठ आरोग्य कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे इथल्या आरोग्य सुविधांबाबत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाला प्रस्ताव पाठवल्याचं औरंगाबाद महापालिकेचे आय्क्त आणि प्रशासक अस्तिक्कमार पांडेय यांनी सांगितलं सहा कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या रुग्णालयात सर्व गरजेची उपकरणं उद्यापर्यंत दाखल होतील अशी माहितीही यावेळी देण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातलं पहिलं वर्ष यशस्वी ठरलं असून कोरोना विषाणू संसर्गाविरूध्द लढतांना अनेक योजनांच्या माध्यमातून गोरगरीब लोकांना मदत केली असल्याचं नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी म्हटलं आहे ते काल नांदेड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते जिल्ह्यात रोजगार गेलेल्या गोरगरीब दिड लाख लोकांना अन्नधान्याची पाकिटं तसंच कम्य्निटी किचन या उपक्रमातून एक लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती चिखलीकर यांनी दिली

लातूर इथं काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनी त्यांना दिलेल्या पिक कर्ज वाटपाची उद्दिष्ट पूर्तता केलीच पाहिजे असं ते म्हणाले याच बैठकीत उदगीर आणि जळकोट तालुक्यातल्या पाणी प्रवठा जलसंधारण विभागाचाही आढावा घेण्यात आला जिल्ह्यातल्या पाणीप्रवठा योजनांची कामं संबंधीत विभागानं वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना पाणी प्रवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या आहेत या दोन तालुक्यात जल जीवन मिशन योजना राबवणार असल्याचं त्यांनी यावेळी सूचित केलं राज्यातल्या बंधपत्रित अधिपरिचारिकांनी सेवेत कायम करावं या मागणीसाठी काल काम बंद आंदोलन केलं

परभणीतल्या सर्व बंधपत्रित अधिपरिचारिका या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या अहमदनगर कास्ट्राईब संघटनेचे महासचिव एस टी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं

यापूर्वी सेनगाव तहसील कार्यालयात निवेदन देऊनही प्रशासनानं त्याची दखल घेतली नाही काल या महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून उपोषणाचा इशारा दिला आहे

अंबड खरेदी विक्री संघांचे अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तसंच जालना जिल्हा आस्तित्वात येण्यापूर्वी औरंगाबाद जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलं होतं त्यांच्या पार्थिवावर काल कंडारी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले

राहुल पाटील यांनी सांगितलं आहे

संस्थेचे संस्थापक सचिव मारुती बनसोडे यांनी यावेळी केलेल्या सबोधनात गरजूना अन्नदान करण्याच आवाहन केलं

लहान भावाचा पाय घसरुन तो पाण्यात पडला असता त्याला वाचवण्यासाठी दोघी बहिणी पाण्यात उतरल्या मात्र यात तिघांचाही बुडून मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

गेल्या अडीच महिन्यात फक्त अत्यावश्यक कामाप्रतेच न्यायालय सुरू होते उच्च न्यायलयानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करत दोन पाळ्यामध्ये कालपासून हे कामकाज सुरु झालं आहे ज्यांचं प्रत्यक्ष काम आहे अशाच वकील आणि पक्षकारांनी न्यायालयात यावे असे निर्देशही उच्च न्यायालयानी दिले आहेत

जिल्हाधिकारी दिपक म्गळीकर यांच्याकडे या निधीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले मूळ परभणीचे रहिवाशी आणि सध्या बंगलोर इथं कार्यरत असलेले डॉ

औरंगाबादनजिक असलेल्या स्कोडा या चारचाकी वाहनांच्या कंपनीतर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीला जवळपास चौदाशे वैयक्तिक सुरक्षा प्रावरण पीपीई किट पाच व्हेटींलेटर आणि पाच मल्टीपॅरामॉनिटर यंत्र देणगी स्वरूपात देण्यात आले आहेत उस्मानाबाद जिल्ह्याच्या परंडा तालुक्यातल्या वाटेफळ आणि भूम तालुक्यातल्या सोनेवाडी इथं कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानं या गावांना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भेट देऊन प्रशासनातर्फे केलेल्या आवश्यक उपायोजनांची पाहणी काल केली

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीनं गरजू व्यक्तींना जेवण धान्याचे किट्स व्यापाऱ्यांना सॅनिटायझर आणि परिसरात फवारणी इत्यादी कामासाठी दीड कोटी रुपयांचा खर्च केल्याचं दाखवलं असून त्यापैकी बहुताश खर्च कागदोपत्रीच आहे त्यासाठी बनावट दस्तावेज तयार करण्यात आले असल्याचं देशम्ख यांचं म्हणणं आहे

वाळूची वाहतूक करणा या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती

याठिकाणी काही बनावट पावत्याही आढळून आल्या असून संबंधिताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मात्र अग्निशमन बंबानं आग तत्काळ विझवल्याने अनर्थ टळला

दरम्यान या घटनेमुळं जालना रस्त्यावरची वाहतूक काही काळ खोळंबली होती

द्कानात एकमेकांपासून सुरक्षित अंतर न राखणं सॅनिटायझरचा वापर न करणं मास्क न वापरणं आदी कारणांवरून ही कारवाई करण्यात आली